आसामच्या जनतेचे अधिकार त्यांची अद्वितीय ओळख आणि अप्रतिम संस्कृती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले

आसाममधे गुवाहाटीमधे दिब्रगड आणि जो हाटमधे झालेल्या हिंसाचारानंतर लष्कर तैनात केलं असून तिथं लष्कर ध्वजसंचलन करत आहे

दिब्रुगड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या हिंसाचारात दुलियाजन पोलिस ठाण्याचे अधिकारी जखमी झाले

कमी अंतरावरच्या सर्व रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात त्रिपुरामध्ये सुरू असलेला अनिश्वितकालीन बंद आज सकाळी मागे घेतला त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहका यांनी काल रात्री आंदोलकांच्या नेत्यांची भेट घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत लवकरात लवकर भेट घडवून देऊ असं आधासन विप्लव कुमार यांनी आंदोलक नेत्यांना दिलं नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात लोकांना चिथावणी देण्याचं काम काँग्रेस आणि वेर विरोधी पक्ष करत आहोत असा आरोप संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे ते आज संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलत होते

या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणाही सभागृहानं फेटाळून लावल्या या विधेयकामुळे ईशान्य भारतातल्या नागरिकांच्या हिताला कोणतीही बाधा पोचणार नाही ईशान्य भारताची संस्कृती तसंच सामाजिक आणि भाषिक ओळख जपण्यासाठी रालोआ सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं काँप्रेस डावे पक्ष तृणमुल काँप्रेस समाजवादी पार्टी डी

के बसपा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रवादी काँप्रेस पार्टी आणि तेलंगणा राष्ट्र समितीनं या विधेयकाला विरोध केला होता दरम्यान नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर होणं ऐतिहासिक बाब असून करुणा आणि बंधुत्व या देशानं जपलेल्या मूल्यांचं प्रतिक आहे असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे

या कायद्याच्या नियमांचं उल्लंघन होईल अशा प्रकारच्या कोणताही आशयाचं वाहिन्यांनी प्रसारण करू नये असंही मंत्रालयानं म्हटलं आहे ज्या आशयामुळे हिंसेला चिथावणी मिळू शकेल किंवा कायदा आणि सुव्यवस्था विघडू शकेल तसंच देशविरोधी भावनांना चालना देऊ शकेल अशा बाबतीत दूरचित्रवाहिन्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे

रांची रामगड हजारीबाग छत्रा गिरिध आणि सरैकेला या जिल्ह्यातले हे मतदारसंघ आहेत

उर्वरित पाच मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहील

ब्रिटनमध्ये आज सार्वत्रिक निवडणूका होत आहेत

तर मजूर पक्षाचे प्रमुख जेरेमी कॉर्बीन यांनी ब्रेक्झिटवर नव्यानं सार्वमत घेण्याचं आणि सर्व सुविधांचं राष्ट्रीयकरण करण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे तेलंगणमधल्या पशुवैद्यकीय महिला डॉक्टरच्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींना चकमकीत ठार करण्याच्या घटनेची निष्पक्ष चौकशी होण्याची गरज असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे या घटनेची विशेष तपास पथकाकडून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर ही सुनावणी झाली न्यायमूर्ती ऊ िनझीर आणि संजीव खन्ना यांचाही या पीठात समावेश होता तेलंगण सरकारनं या चकमकीचं समर्थन केलं आहे आरोपींनी पोलिसांकडच्या दोन बंदुकी हिसकावल्या आणि पोलिस पथकावर गोळीबार केला असं सरकारचं म्हणणं आहे

येत्या रविवारपासून दोन्ही संघादरम्यान क्रिदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे

तेलंगण सरकारनं आपल्या सर्व विभागांमधे खर्चात कपात करण्याचा आणि अर्थसंकल्पीय तरतुदींचं कठोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे आर्थिक मंदी आणि केंद्र सरकारकडून अनुदान देण्यामधे होणा या कथित विलंबामुळे हा निर्णय घेतला असल्याचं तेलंगण सरकारचं म्हणणे आहे केंद्र सरकारकडून देय असलेल्या निधीची रक्कम मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला केंद्र सरकार करामधला राज्यांचा वाटा आणि जी झिटी च्या भरपाईचा निधी देत नसल्याचं हैदराबादमधे जारी केलेल्या सरकारी प्रसिद्धी पत्रकात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा हवाला देत सांगितलं आहे तसंच केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचा निधीही मिळत नसल्याचं पत्रकात म्हटलं आहे

पवारांचा वाढदिवस राज्यात बळीराजाकृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जात आहे कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्याशुभेच्छांचा स्विकार करण्यासाठी पवार मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात आले आहेत उत्तर प्रदेशमधल्या बहराईच जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू आणि तीन जण गंभीर जखमी झाले आहेत उसाचे दर कमी झाल्यामुळे तसंच पिकांची देय रक्कम थकवल्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी ठीकठिकाणी धरणं आंदोलनं केली नेतृत्व भारतीय किसान मोर्च्याच्या नेतृत्वाखाली ही आंदोलनं करण्यात आली